मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला

या कायद्यांची योग्य आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधून स्चवलं या कायद्याचा वापर करून राज्यातल्या ध्ळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याचा उल्लेखही मोदी यांनी केला

आजच्या मन की बातमधून मोदी यांनी शेतकऱ्यांमधे जनजागृतीसाठी प्रयत्न करत असलेले राज्यस्थानमधले मोहम्मद अस्लम आणि स्गीनंतर शेतात उरलेल्या काडी कचऱ्यातून आर्थिक संधी निर्माण करणारे हरयाणातले शेतकरी विरेंद्र यादव यांच्या अभिनव उपक्रमांची माहिती देशवासीयांना दिली सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधे नमूद केलं त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातल्या अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन करण्याचं काम सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या अनेक वस्त्संग्राहलयं आणि ऐतिहासिक वास्तूंचं डिजीटायझेशन केलं जात असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी परदेशातल्या अशा काही प्रयत्नांचा उल्लेखही केला संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावते असं ते म्हणाले भारतातून साधारण शंभर वर्षापूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नप्र्णेची मूर्ती प्न्हा भारतात आणली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली याकामी कमडा सरकार आणि इतरांनी मदत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले भारताचा सांस्कृतिक ठेवा अशा रितीनं चोरला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं

अलिकडेच केवडिया इथं आपण पक्षांसोबत घालवलेला वेळ संस्मरणीय असल्याचं सांगुन त्यांनी देशातल्या तरुणांना पक्षी निरीक्षण संघटनांशी जोडून घ्यायचं आवाहन त्यांनी केलं

येत्या पाच डिसेंबरला श्री अरबिंदो यांच्या पृण्यतिथीचा उल्लेख करून मोदी यांनी अरबिंदो यांच्या स्वदेशी आणि शिक्षणविषयक विचारांचा मागोवा घेतला

अलिकडे अनेकदा महाविदयालयीन आणि विदयापीठीय विदयार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाल्यानं आपल्याला नवी उर्जा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं शैक्षणिक संस्थांच्या माजी विदयार्थ्यांच्या संघटना महत्वाच्या असतात असं सांगन त्यांनी अशा अनेक संघटनांच्या कामाचा आजच्या मन की बातमधे उल्लेख केला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होऊन गेल्यावर आज कोरोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण मोदी यांनी करून दिली कोरोनाविरुदधचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे असं सांगून त्याविरुद्धचा लढा कायम ठेवायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं

हळदीच्या भावात चढउतार असले तरी शिल्लक मालाचा विचार करता दर चांगले आहेत हळदीला देशांतर्गत मागणीसह परदेशातही दिवसेंदिवस मागणी वाढत आहे सांगली हिंगोली वसमत नांदेड जळगाव या भागात दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जाते आंध्र प्रदेशातल्या हळदीलाही चांगली मागणी आहे सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येते

डिसेंबरअखेर हळद उलाढालीची स्थिती अशीच राहणार आहे

दरवर्षी पंधरा ते वीस लाख पोती हळद शिल्लक राहते जागतिक बाजारात हळदीची मागणी वाढल्यामुळे यावर्षी सर्व शिल्लक माल संप्ष्टात येणार अशी स्थिती आहे मराठासमाजाच्याविविधमागण्यांसाठीविधिमंडळाच्याहिवाळीअधिवेशनावरयेत्याआठ डिसेंबरलामोर्चाकाढणारअसल्याचाइशारामराठाक्रांतीमोर्चानंदिलाआहे मराठामोर्चाचीआजपण्यातबैठकझाली त्यानंतरसंघटनेच्यापदाधिकाऱ्यांनीवार्ताहरपरिषदेतहीमाहितीदिली ऊर्जाखात्याच्याभरतीमध्येएसईबीसी अर्थातसामाजिकआणिआर्थिकदृष्ट्यामागासप्रवर्गाच्याउमेदवारांनावगळल्याच्याविरोधातसर्व जिल्ह्यातवीजमहावितरणच्याअधीक्षकअभियंताकार्यालयासमोरपरवाएकडिसेंबरलाआंदोलन करणारअसल्याचंत्यांनीसांगितलं राज्यसरकारनंन्यायालयीनप्रक्रियाआणिइतरप्रत्येकबाबतीतवेळकाढपणाकेल्यानं मराठासमाजातअस्वस्थतानिर्माणझालीआहे याअस्वस्थतेतूनचहेआंदोलनकेलंजातअसल्याचं हेपदाधिकारीम्हणाले मराठा समाजाला आरक्षण का दिलं जात नाही याचा जाब प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे ते आज सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मराठा समाजवरच अन्याय का याचे उत्तर सर्वच राज्यकर्त्यांनी देणं आवश्यक आहे

कोरोनावर लस येण्यासाठी काही काळ जाणार आहे अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे ज्या विदयार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत अशांपर्यंतदेखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे ते आज इयत्ता दहावीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षकासाठी गणित विज्ञान या विषयांत अधिक ग्ण कसे मिळवावेत या विषयावर पुण्यातल्या सुपरमाईड फाउंडेशन या संस्थेनं आयोजित केलेल्या ऑनलाईन परिसंवादाचं राजभवनातून उदघाटन करताना बोलते होते कोरोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विदयार्थी शिक्षक आणि पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे या विपरीत परिस्थितीत विज्ञान आणि गणितासारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी सुचना राज्यपालांनी शिक्षकांना केली

छतीसगड येथे माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात वीरमरण प्राप्त झालेले नाशिकचे सुपुत्र आणि सीआरपीएफचे असिस्टंट कमांडट नितीन प्रुषोतम भालेराव यांच्या पार्थिव देहावर थोड्याच वेळात नाशिकमधे गोदावरी नदीच्या काठावर अमरधाम इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत आज संध्याकाळी सहाच्या सुमाराला त्यांची अंत्ययात्रा सुरु झाली काल रात्री स्खमा इथं जंगलातून कारवाई करून परतत असताना भूस्रुंगाच्या स्फोटात भालेराव यांच्यासह दहा जवान जखमी झाले त्यानंतर भालेराव यांचं निधन झालं

त्यांचं पार्थिव आज द्पारी विशेष विमानंने रायपूरह्न नाशिकला आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं नितीन भालेराव यांच्या निधनाबद्दल नाशिकचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी दुख व्यक्त केलं आहे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पाचे अनेक मुददे आणि विकासाचे मुददे यांचा पदवीधर मतदार संघाचा विधान परिषदेत आमदार असतांना आपण पाठप्रावा केला नागपूरच्या मिहान मदर डेअरी आणि ब्टीबोरी प्रकल्पात हजारो य्वकांना रोजगार मिळाला विदर्भात असे प्रकल्प आणून य्वकांना रोजगार मिळवून देणारे लोकप्रतिनिधी विधान परिषदेत पाठवा असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे ते आज नागपूर पदवीधर मतदार संघातले भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी नागप्रात आयोजित सभेत बोलत होते या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसही उपस्थित होते राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की गेल्या वर्षभरात एकही उल्लेखनीय काम राज्य सरकारनं केलं नाही सरकारचं धोरण विदर्भविरोधी आहे विदर्भ वैधानिक मंडळ बरखास्त केलं प्रग्रस्त शेतकऱ्यांना कोणताही दिलासा नाही वर्षप्र्ती तर झाली पण वचनप्र्तीच काय असा सवाल फडनवीस यांनी केला मुख्यमंत्री उदधव ठाकरे हे त्यांच्या मुलाखतीमध्ये जे बोलले ते पुरोगामी महाराष्ट्रला न शोभणारं वक्तव्य आहे अशी टीका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष स्रेश हाळवणकर यांनी केली आहे ते आज सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते गेल्या निवडण्कीत बिहारमध्ये नितीशक्मार यांनी जनादेशाचा अपमान केला होता

बिहार निवडणुकीत भाजपानं जनादेशाचा अपमान केला नव्हता मात्र अनेकवर्षे आमच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवूनही जनतेचा अपमान केला आहे महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधामुळे पडणार आहे तसंच कंगना रणावतनं महाराष्ट्रचा अपमान केला आहे आम्ही तिच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही असंही हाळवणकर म्हणाले

इंटरनश्वनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज या जागतिक संस्थेकडून हि निवड जाहीर करण्यात आली आहे धामाप्र तलाव हे एक रमणीय ठिकाण असून सदैव हिरवीगार असणारी घनदाट वक्षराजी माडा पोफळीच्या बागा आणि डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव याम्ळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनले आहे दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या बडनेरा वाशिम रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्र्ण झाल आहे त्यान्सार या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला असून महिनाभरात रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालय यांना तो सादर केला जाणार आहे मध्य रेल्वे नागपूर मंडळ समितीचे अध्यक्ष डॉ विकास महात्मे यांनी ही माहिती दिली त्यांनी काल कामरगाव कारंजा मंगरुळपिर वाशिम इथं नरखेड बडनेरा वाशिम विस्तार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला त्या वेळी बोलत होते येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उर्वरीत महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील